रशिया आणि चीनबरोबर द्विपक्षीय बैठका घणिर पश्चिम बंगालचऱिज्यपाल क एन

कथुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोटच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सहाही आरोपींना आज दोषी ठरवत त्यातल्या तिघांना जन्मठप्रित तर तिघांना पाच वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तर मुख्य आरोपी सांजीराम याचा मुलगा विशाल या सातव्या आरोपीची न्यायालयानं सुटका कली

गीतध्त सर्मा यांनी प्रसारमाध्यमांना याविषयी माहिती दिली या परिषदच्या वछी प्रधानमंत्री मोदी रशिया आणि चीनबरोबर द्विपक्षीय बैठकाही घण्णेर आहत

राजन खानल यांना एक अब्ज साठ कोटी नप्राळी रुपयांचा धनादप्रधिदला

या आरक्षणामुळ सिध्या अस्तित्वात असलखिा आरक्षणाला धक्का बसणार नाही असं त्यांनी स्पष्ट कलि

त्रिपाठी यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भटघसिन त्यांना पश्चिम बंगालमधल्या सध्याच्या स्थितीची माहिती दिली लोकसभा निवडणूक निकालानंतरही पश्चिम बंगालमधहिंसाचाराच्या घटना घडल्यानं गृहमंत्रालयानं त्यावर चिंता व्यक्त क्ली होती

या खटल्याची जलदगतीनं सुनावणी करण्यात आली

कर्करोगावर धीरानं मात करून पुन्हा मैदानात उतरणाऱ्या युवराजचं क्रिक्ट्रिसीसह सर्व भारतीयांनी उत्साहात स्वागत कलि होतं झुंजार फटकबीजी आणि डाव्या हाताची फिरकी गोलंदाजी यासाठी अष्टपैलू युवराजची कारकीर्द क्रिक्ट्रिसिकांच्या सदैव स्मरणात राहील बनावट बँक खातप्रिकरणी पाकिस्तानचमिाजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांना पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी पथकानं आज अटक कली झरदारी यांनी अटकपूर्व जामीनाच्या मुदतवाढीसाठी कलिलो अर्ज इस्लामाबाद उच्च न्यायालयानं फटीळल्यानंतर या पथकानं आज झरदारी यांना त्यांच्या निवासस्थानी अटक क्ली या प्रकरणात त्यांची बहिण फरयाल तल्पुर यांना अद्याप अटक झालसी नाही बनावट बँक खात्याच्या आधार पिकिस्तानातून परदशी निधी पाठवण्याचा आरोप झरदारी यांच्यावर आह अफगाणिस्तानात दक्षिण कंदहार प्रांतात खाक्रीज जिल्ह्यात सुरक्षा दल आणि तालिबान्यांच्यात झालखिा चकमकीत सात दहशतवादी ठार झाला ही चकमक काल मध्यरात्री सुरु होऊन अनक्त तास चालू होती अशी माहिती पोलिसांनी दिली

तालिबाननं मात्र अजून या वृत्तावर प्रतिक्रिया दिलली नाही